बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या प्तळ्याला अभिवादन केलं शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं समतेचं राज्य निर्माण करु बाबासाहेबांच्या विचार आणि संविधानान्सार राज्य सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीनं डॉ प्रल्हाद लुलेकर यांचं विशेष व्याख्यान झालं बाबासाहेबांनी मागासवर्गीयांच्या प्रश्नांसह शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न पाणी नियोजन जलविद्युत निर्मीती जलवाहतूक यासारख्या क्षेत्रातही कार्य केलं असं लुलेकर यांनी यावेळी सांगितलं आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं

याच संदर्भात केंद्र सरकारनंही येत्या दहा डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे

दरम्यान गुप्तहेर विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस

शिरोडकर यांनी हिंसाचार प्रकरणी चौकशी पूर्ण केली असून आज अहवाल सादर करणार आहेत

न्यूयॉर्क इथं भारतीय महावाणिज्य दतावासात दिवाळखोरी संहिता आयबीसी विषयी आयोजित केलेल्या परिषदेमध्ये ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता आणि आयबीसीची निपक्ष काम करण्याची पद्धत पाहाता ग्रंतवणूकदारांसाठी मोठी संधी असल्याचं जेटली म्हणाले

ही लस दिल्यानंतर काही मुलांना चक्कर येणं उलट्या होणं असा त्रास होत असल्याच्या काही अपवादात्मक घटना घडल्याचं निदर्शनास आल्यानं शाळा व्यवस्थापनानं हा निर्णय परस्पर घेऊन तसा नकार पालिका आयुक्तांना कळवला आहे मात्र ही लस मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्यानं महापालिका आयुक्त शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचं सांगितले आहे तर काही नगरसेवकांनी यामध्ये प्ढाकार घेऊन शाळेत जाऊन जागृती करणार असल्याचं सांगितलं आहे

काल संध्याकाळी झालेल्या एका सामन्यात जर्मनीनं नेदरलँडसवर चार एकनं मात करत उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशाच्या दिशेनं आगेकूच केली तर पाकिस्तान आणि मलेशिया यांच्यातला सामना एक एक असा बरोबरीत संपला

मानांकन प्राप्त झालं आहे शाळा व्यवस्थापनानं शाळेमध्ये सर्व अत्याध्रनिक सुविधा प्रत्येक वर्गात सांगणक वर्गखोल्यांचं सुशोभिकरण यासारख्या सुविधांमुळे हे मानांकन प्राप्त झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे